प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना

पणे आकडे तफावत पूणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण आणि सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्याबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दिली जाणारी आकडेवारी आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिली जाणारी आकडेवारी यात खूपच तफावत दिसत असून गेल्या सुमारे आठवड्याभरापासून दररोजच हा घोळ सूरु आहे या संभ्रमित आकडेवारीमुळं पूण्यातील कोरोनाच्या प्रसाराबद्दल मात्र चुकीचं चित्र देशासमोर निर्माण होत आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

आकडेवारीतल्या तफावतीचा हा घोळ गेला आठवडाभर चालू आहे संबंधित यंत्रणेनं आरोग्य विभागाच्या पोर्टलवर अपलोड केलेली आकडेवारी घेऊन अहवाल तयार केला जात असल्याचं राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी याविषयी बोलताना सांगितलं तर संगणकावरील माहिती पुरेशी अपडेट केली न गेल्यानं हा घोळ होत असल्याचं स्पष्टीकरण पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी पणे व्हेंटीलेटर पुण्यासारख्या मेडीकल हब समजल्या जाणा या शहरात एका ज्येष्ठ शास्त्रज्ञांना व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांचा ससून रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली त्यामुळे व्हेंटीलेटरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे

चोक्कलिंगम यांनी दिली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

प्रशासनाला प्रत्येक जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात स्वंतत्र कोविड रूग्णालय सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे औरंगाबाद कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये सर्वच व्यायसायिकांना स्वतःची कोरोना तपासणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तसे आदेश जारी केले आहेत त्यामुळे काल शहरातल्या अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी आरोग्य केंद्रावर स्वतःची तपासणी करून घेतली

त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना कुपोषण निर्मूलन कामावर लक्ष केंद्रित करण शक्य होणार आहे इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक महत्वाची जबाबदारी असलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर यांचा रुग्णांशी जवळचा संबंध येतो आणि त्यांना संसर्गाची शक्यता ही जास्त असते हा संसर्ग होऊ नये म्हणून वाशिम येथील प्राध्यापक भड यांनी केलेल्या शोधाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

हे ओळखून वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक सत्यनारायण भड यांनी स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक डॉ अरुण बिबेकर यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप तयार केला ज्याद्वारे डॉक्टरांना रुग्णांशी सामाजिक अंतर राखत रुग्ण तपासणी करण्यात येऊ शकते आणि संसर्गाची भीती ही राहत नाही हे यंत्र तयार करण्यासाठी केवळ तीन हजार रुपये खर्च आला असून याचा उपयोग डॉ अरुण बिबेकर हे यशस्वीरित्या रुग्ण तपासणीसाठी करीत आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहून सूनील कांबळे

स्वाती यांनी दाखविलेल्या माणुसकीचे कौतुक वाटते अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचं कौतुक केलं आहे स्वाती केदार खाडे यांनी या घटनेबद्दल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सहकार्यानं मुलुंड इथं सापळा रचून ही कारवाई केली मुंबईतल्या दोन ठिकाणांहून रेमेडेसीवीर औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे ट्टोपे कोविड विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सोलापूर येथे दिली सोलापूरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली यावेळी टोपे बोलत होते लातूर लातूर लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान करण्यात आली आहे ग्रामीण भागातले रुग्ण तपासणीत येणाऱ्या आडचणी आणि लागणारा वेळ लक्षात घेता संशयितांचे नमुने घेण्यासाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित केली आहे

लातूर महापालिकेच्या शहर वाहतूक सेवेतल्या बसचं रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आलं आहे कोरोना संशयित आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तींची ने आण करण्याचं काम ही रुग्णवाहिका करणार आहे त्यासाठी या बसमध्ये आवश्यक ते बदल करून घेण्यात आले आहेत

दरम्यान ही संचारबंदी इथेच संपवावीअशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री गणेश तांदलापूरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ

दंड अहमदनगर शहरात कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दक्षता पथक तयार केले आहे

नवी मंबई नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोविड व्यवस्थापनाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्टया रद्द केल्या आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सातही दिवस कामावर उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट् हे विशेष बातमीपत्र संपलं तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार